संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते

कृषीमंत्री आजही चर्चेला तयार आहेत केवळ एक फोन करूनही हा विषय प्ढे नेता येईल असे पंतप्रधान म्हणाले

या बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री प्रह्लाद जोशी यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली

विविध पक्षाच्या नेत्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर व्यापक चर्चा करायला सरकार तयार आहे आणि विस्ताराने चर्चा होण्यासाठी संसदेचे कामकाज सुरळीत चालणे आवश्यक आहे असे सांगून प्रमुख पक्षांनी कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करावे असे मोदी म्हणाले

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी गांधीजींना श्रद्धांजली अर्पण केली अमेरिकेतील बापूजींच्या पूतळ्याची विटंबना अत्यंत खेदजनक असून अशा तिरस्काराच्या वातावरणाला थारा दिला जाणार नाही असेही पंतप्रधान म्हणाले अर्थसंकल्प आगामी आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत उद्या सकाळी अकरा वाजता सादर केला जाणार आहे या पार्श्वभूमीवर राज्य सभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेच्या सर्वपक्षीय सदस्यांची आज बैठक बोलावली आहे अधिवेशनाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी सर्वांचे सहकार्य मागण्याकरिता ही बैठक बोलावण्यात आली आहे मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत

त्यानंतर लगेचच आकाशवाणीवरुन त्याचा प्रादेशिक भाषेतील अनुवाद प्रसारित केला जाईल रात्री आठ वाजता आकाशवाणीवरुन तो पुन्हा ऐकता येईल

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि इतर मान्यवरांनी राजघाट येथील बापूजींच्या समाधीस्थळावर पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले गांधीजींच्या संकल्पनेतून साकारलेली सर्वधर्मप्रार्थनाही यावेळी करण्यात आली

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि दोन मिनिटांचे मौन पाळले वर्ध्यात अखंड स्त्रयज्ञाने राष्ट्रपित्याला आदरांजली वाहण्यात आली नयी तालीम समिती परिसरातील घंटीघरापासून रामधून काढण्यात आली बापू कुटी परिसरात दैनिक प्रातःप्रार्थना झाल्यावर सूतकताईला सुरूवात झाली यानंतर महात्मा गांधीजींच्या आश्रमात कलासाधनेअंतर्गत शाळकरी विद्यार्थ्यांनी भजने सादर केली

हवामानातील बदलामुळे यंदा उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांनी अनेकदा दिशा बदलली त्यामुळे यंदा महाराष्ट्रात हिवाळा जाणवला नाही नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे दरवर्षी हिवाळ्याचे तीन महिने मात्र यंदाच्या ऋतूमध्ये अनेकदा महाराष्ट्राच्या दिशेने वाहणा या उत्तरेकडून येणाऱ्या या थंड वाऱ्यांना अडथळे आले त्यामुळे थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने प्रवेश करू शकले नाहीत तीन महिन्यांत फक्त विदर्भात एखादा आठवडा थंडीची लाट येऊन गेली परंतु विदर्भाचा अपवाद वगळता उर्वरित महाराष्ट्रात तापमान बहुतांश दिवस सरासरीपेक्षा जास्तच होते हवामानाच्या विशिष्ट स्थितीमुळे महाराष्ट्राने यंदा हिवाळ्यातही बऱ्याचदा पाऊस अनुभवला उत्तरेकडून वाहणारे थंड वारे दक्षिण दिशेने तसेच दक्षिण पूर्व दिशेने आणि पूर्व पश्चिम दिशेने वाहत होते त्यामुळे महाराष्ट्रात थंड वारे प्रवेश करू शकले नाहीत केवळ गुजरात आणि मध्यप्रदेश पर्यंतच उत्तरेकडून येणारे थंड वारे पोहोचल्याने तिथे मात्र थंडी जाणवली महाराष्ट्रावरून वाहणाऱ्या उत्तरेकडील थंड वाऱ्यांना येणाऱ्या अडथळ्याला हवामानातील बदलच कारणीभूत ठरल्याची माहिती पूणे वेधशाळेचे हवामान विभाग प्रम्ख डॉ अन्पम काश्यपि यांनी दिली आहे

यामुळे उर्वरित धान कुठे विकायचे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपस्थित झाला आहे यावेळी शिंदे यांनी डॉक्टर होळी यांच्याशी चर्चा करुन निवेदन स्वीकारले

या शेतकऱ्यांच्या प्रस्तावातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी प्रशासन धडपड करीत असून अचूक माहिती देण्याचे आवाहन प्रशासनातर्फ करण्यात आले आहे सौरऊर्जा सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतीला दिवसा वीज प्रवठा करता येत असल्याने सौर ऊर्जेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे उपमूख्यमंत्री अजित पवार यांनी काल राह्री येथे सांगितले एकात्मिक उर्जा विकासअंतर्गत राहूरी खूर्द येथील उपकेंद्रात ट्रान्सफॉर्मरचा लोकार्पण सोहळा पवार यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते पोलीस उपक्रम नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत वाहतूक विभागाच्या वतीने सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहात काल एक दिवस पोलीसांसोबत हा उपक्रम राबविण्यात आला शहरातील डॉक्टर्स रुग्णालय कर्मचारी यांच्यासह स्वयंसेवकांनी यामध्ये सहभाग घेतला शहरातल्या मुख्य चौकात नागरिकांना वाहतूक नियमांचे संदेश देवून नियम पाळणा या नागरिकांना यावेळी धन्यवाद कार्ड देण्यात आले गिरीश ओक ठाणे वाहत्कीचे नियम हे स्वतःच्या स्रक्षेसाठी असले तरी अनेकजण हे नियम पोलिसांच्या भीतीपोटी पाळतात अशी खंत अभिनेते डॉ गिरीश ओक यांनी व्यक्त केली

मग आपल्याच देशात नियम पाळण्यात बेपर्वाई का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला लोकल प्रवास दहा महिन्यांनंतर सुरु होत असलेल्या मुंबई उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये सर्वसाधारण प्रवाशांवर लादलेल्या वेळेच्या मर्यादेला ठाणे शहर भाजपाने तीव्र विरोध दर्शविला आहे याबाबत मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना निवेदन देऊन राज्य सरकारने निश्चित केलेली वेळमर्यादा रद्द करण्याची मागणी पक्षाने केली आहे

प्रशासकीय कारणास्तव ही सोडत पुढे ढकलण्यात येत असून पुढची तारीख नंतर कळवण्यात येईल असे उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी काल सांगितले

उदगीर आंदोलन पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी स्थापन केलेल्या मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाची मुदत गेल्या वर्षी एप्रिलमध्ये संपली आहे याला म्दतवाढ देण्यासाठी शासन चालढकल करत असल्याच्या निषेधार्थ लातूर जिल्ह्यात उदगीर विभागीय कार्यालयासमोर मराठवाडा जनता विकास परिषद उदगीर शाखेच्या वतीने काल आंदोलन करण्यात आले

मराठा ओबीसी आरक्षण सर्व राजे केवळ मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जर पुढे येत असतील तर आम्ही अठरापगड जातींच्या मावळ्यांना एकत्र घेऊन ओबीसी समाजाच्या आरक्षण बचावसाठी लढा उभा करत आहोत अशी माहिती माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिली सांगली येथे ओबीसी कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ते बातमीदारांसोबत बोलत होते छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य स्थापन केले मात्र आताचे राजे फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पूढे येत आहेत अशी टीका नाव न घेता त्यांनी केली पांझरा नदी ध्रळ्यातील पांझरा नदीवरच्या झुलत्या पुलाचे उद्घाटन येत्या दीड महिन्यात करून हा पूल धूळेकरांसाठी खूला केला जाणार असल्याची माहिती धूळ्याचे एमआयएमचे आमदार फारूक शाह यांनी काल पत्रकार परिषदेत दिली आमदार म्हणून क वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याच्या निमित्ताने शाह यांनी यावेळी वर्षभरात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हा निर्णय जाहीर केला

मात्र नियामक मंडळाने विजय हजारे करंडक स्पर्धेला हिरवा कंदील दाखवला आहे यवतमाळ आग यवतमाळच्या पिंपळगावच्या रोहिलेबाबा वस्तीत दोन सिलिंडर्सचा स्फोट झाल्याने काल आग लागली

एका घरातल्या सिलिंडरमधून गळती झाल्यानंतर चूल पेटवल्यावर आगीचा भडका उडाला लागोपाठ दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग आणखीच भडकली

महामार्ग गस्तीवर असणाऱ्या पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार आला बिबट्याचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याची अद्याप माहिती मिळू शकली नाही मात्र अज्ञात वाहनाच्या धडकेत तो मृत्यू पावला असावा असा अंदाज आहे गेले काही दिवस हा बिबट्या याच परिसरात वास्तव्याला होता अल्पवयीन अत्याचार शिक्षा मॉडेलिंगमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या एका अल्पवयीन मूलीला चांगल्या पैशांच्या नोकरीचे अमिष दाखवून तिला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या चार जणांना ठाणे इथल्या विशेष पॉक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश के

शिरभाते यांनी दोषी ठरवत शिक्षा ठोठावली या मूलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी कल्पेश टेलर याला दहा वर्षांची आणि इतर तिघांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सूनावल्याची माहिती सरकारी वकील संजय मोरे यांनी दिली ज्ञानगंगा अभयारण्य बुलडाणा ते खामगांव राष्ट्रीय महामार्गावरच्या ज्ञानगंगा अभयारण्यातल्या रस्तालांबीचे नूतनीकरण आणि मजबूतीकरणाचे काम करण्याची परवानगी शासनाने दिली आहे

या दोन्ही गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे

उत्तर महाराष्ट्रातही काल त्रळक ठिकाणी किमान तापमानात घसरण नोंदवली गेली इतरत्र मात्र तापमानात फारसा बदल झाला नाही

काल संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील असा अंदाज होता पण विदर्भात पून्हा तूरळक ठिकाणी किरकोळ पाऊस झाल्याचे वृत्त आहे इतरत्र हवामान कोरडे होते

आकाशवाणी पृणे केंद्रावरचे प्रादेशिक बातमीपत्र संपले कोरोनाविरुद्धचा हा यशस्वी लढा आपल्याला यापुढेही चालू ठेवायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमरकार